सरकारची घोषणा कोरोनाची लक्षण नसलेल्या कोरोनाग्रस्तांना लवकर घरी सोडण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आषाढी वारीसाठी यंदाही पालखी काढण्याचा समन्वय समितीचा निर्णय कमी वारकऱ्यांसह सोहळा करण्याचं नियोजन लॉकडाऊनमध्ये खरीपातली शेतीची कामं सुरळीत व्हावीत यासाठी कृषि विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलं आहे ते आज खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेताना बोलत होते

खरीप हंगामाच्या दृष्टीनं सर्व कृषी सेवा केंद्रं तसंच कृषी अवजारांची विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकानं पूर्ण वेळ चालू राहतील तसंच या द्कानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी असं कृषिमंत्र्यांनी सांगितलं लॉकडाऊनमूळं राज्यभरात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांची घरी जाण्याची सोय राज्य सरकार मोफत करणार आहे

केंद्रसरकारच्या आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे

जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोना बधितांची संख्या ही वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातली आहे

त्यात डॉक्टर्स परिचारिकाआणि तिर आरोग्य सेवकांचा समावेश आहे त्यांना संसर्ग नेमका कुठे झाला याची माहिती या आकडेवारीत नाही बह्तेक सर्व बाधित सरकारी रुग्णालयात काम करणारे आहेत केंद्रसरकारने ही आकडेवारी जाहीर केली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे मात्र प्रत्यक्ष बाधितांमधे काम करणारे कार्यकर्ते वार्डबॉईज सफाई कामगार सुरक्षारक्षक प्रयोगशाळा सहायक शिपाई धोबी आणि स्वयंपाकघर कर्मचारी यापैकी किती जणांना या विषाणूचा संसर्ग झाला याची माहिती यात दिलेली नाही

सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली धिं ही माहिती दिली बाधितांपैकी अनेकजण दिल्लीच्या हॉटस्पॉट मधे बंदोबस्तावर होते तर काही आंतरमंत्रालयीन पथकाबरोबर पश्चिम बंगालमधे गेले होते

कोरोनाची क्ठलीही लक्षणं नसलेल्या मात्र कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांना आठवडाभरात घरी पाठविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे

त्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या दिशानिर्देशांची प्रतिक्षा करत आहोत यामुळं कोरोना चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळांवर येणारा ताण कमी व्हायला मदत होईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली

कोरोनाची लक्षणं नसलेल्या मात्र कोरोनाग्रस्त असलेल्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी रेल्वे लष्कर आणि केंद्र सरकारच्या तेर आस्थापनांची रुग्णालयं उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांना केली होती त्यानुसार रेल्वेच्या रुग्णालयांची सेवा राज्यासाठी उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी सांगितले राज्यातल्या सर्व नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सुरू केला आहे

प्रसृती सिझेरिन वगैरे शस्त्रक्रिया करण्यासाठी नागरिक या योजनेतर्गत खासगी रुग्णालयात एकही पैसा न देता उपचार घेऊ शकतात त्यामुळे अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले राज्यातल्या खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद न ठेवता सुरू करावे असे आवाहन त्यांनी केले

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत

व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बदलून पंढरपूरला जाईल यात अत्यंत कमी वारकऱ्यांचा सहभाग असेल सातही प्रमुख पालखी सोहळ्याबाबत एक योजना तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला याबाबत एक समन्वय समिती शासनाशी चर्चा करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याविरुद्ध सक्तवसूली संचालनालयाने आज मुंबईच्या विशेष न्यायालयात मनी लाँडरिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं

दरम्यानयेस बँक घोटाळ्यातले संशयित कपिल आणि दिलीप वाधवान यांच्या महाबळेश्वर श्विल्या बंगल्याची झडती आज सीबीआयनं घेतली

अशी माहिती त्यांनी दिली कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल आरोग्य विभाग डॉक्टर्स नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत परंतू काही द्र्ष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत

पोलिस कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचं आढळल्यास कोरोना विशेष कक्ष राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत

पेट्रोल आणि डिझेलवरचे कर वाढवायच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसनं टीका केली असून हा निर्णय मागं घ्यावा अशी मागणीही केली आहे गरीब स्थलांतरीत मजूर कामगार दुकानदार छोटे उद्योजक असे सगळेच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात श्वन तेलाच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे असं असताना सरकार पेट्रोल डिझेलवरचे कर का वाढवत आहे असा सवाल काँग्रेस नेते रणदीपसिंग सूर्जेवाला यांनी केला आहे जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्याच्या बिघपोरा भागात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदिनचा एक म्होरक्या आणि त्याचा साथीदार ठार झाला रियाझ नायकू असं या म्होरक्याचं नाव असून तो हिजबुल मुजाहिदिनचा ऑपरेशनल चीफ कमांडर होता बुन्हान मुज्जफर वणीचा तो जवळचा साथीदार होता

बिघपोरा भागात तो असल्याचं कळल्यावर पोलीस लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या संयुक्त पथकानं काल रात्री उशिरा त्या भागात शोधमोहीम सुरु केली एका घराजवळ पोचताच त्या घरातून या पथकावर गोळीबार सुरु झाला प्रत्यूत्तरादाखल या पथकानं केलेल्या गोळीबीरीत नायकू आणि आणखी एक दहशतवादी ठार झाला त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कश्मीर खोऱ्यातली मोबाईल ठेरनेट सेवा बंद ठेवली आहे दरम्यान सर्शली ख्र्यू आणि अवंतीपोरा शिंही सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला

शाळा सुरु करण्यापूर्वी त्या भागातल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेणं आवश्यक असून संबंधित संस्थांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा असं यात म्हटलं आहे शाळांना सुरक्षित सामाजिक अंतर स्वच्छता आणि अन्य आरोग्यविषयक निकषांची पूर्तता आवश्यक आहे द्रस्थ शिक्षण आपल्याकडे किती प्रभावी आहे आणि किती जणांना त्याचा लाभ घेता येईल याचं सर्वेक्षण करून आवश्यक तिथे या माध्यमाचा उपयोग करावा असं यात म्हटलं आहे

या बस रस्त्यात कुठेही थांबा न घेता थेट जाणार आहेत प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही मात्र रेड झोनमधले नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील असेही त्यांनी सांगितले चंद्रपूर जिल्ह्यात राजूरा कोरपना गडचांद्र आणि बल्लारपूर िं आज वादळी वाऱ्यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले तर जिल्ह्याच्या काही भागात पावसान हजेरी लावली